भाजपानं राज्यात सात माध्यम केंद्रं सुरू केली

महात्मा गांधी यांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंतीच्या निमित्तानं संयुक्त राष्ट्र संघानं जारी केलेल्या तिकिटाचं प्रकाशनही मोदी यांनी केलं महात्मा गांधी हे जन्माने भारतीय असले तरी ते फक्त भारताचे नव्हते याचा प्रत्यक्ष दाखला हे व्यासपीठ देत आहे असं प्रतिपादन मोदी यांनी यावेळी केलं दरम्यान स्वच्छ भारत अभियानासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिल गेट्स आणि मेलिंडा गेट्स फौंडेशनतर्फे ग्लोबल गोलकीपर हा प्रस्कार प्रदान करण्यात आला या अभियानाला नागरी चळवळ म्हणून चालवणाऱ्या सर्व भारतवासीयांना मोदी यांनी हा पुरस्कार समर्पित केला मोदी यांनी न्यूयॉर्कमधे संय्क्त राष्ट्र संघाच्या सभेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांची भेट घेऊन द्विपक्षीय संबंधांबाबत चर्चा केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल प्रशांत दविप विकसित राष्ट्र पी एस आय डी एस च्या नेत्यांची न्यूयार्क इथं भेट घेतली लोकांच्या जीवनमानाचा दर्जा स्धारण्यासाठी तसंच त्यांना सक्षम करण्यासाठी आणि असमानता दूर करण्यासाठी विकासात्मक धोरण आखण्याच्या गरजेवर मोदी यांनी यावेळी भर दिला

एस आय डी एस राष्ट्रांना आवश्यक विकासात्मक आणि तंत्रज्ञानात्मक मदत करून त्यांचं विकासाचं ध्येर्य साध्य करण्यासाठी भारत नेहमीच मदत करेल तसंच वातावरणीय बदलाच्या परिणामांचा सामना करण्यासाठी भारत कटिबद्ध आहे असं पंतप्रधान मोदी यावेळी बोलताना म्हणाले सबका साथ सबका विकास और सबका विश्वास या मंत्रान्सार पी

एस

भारतीय सुरक्षा दल कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सुसज्ज असल्याचं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे ते आज चेन्नई इथं आई

जी एस वराह या तटरक्षक दलाच्या जहाजाचं जलावतरण केल्यानंतर बोलत होते सैन्यदलप्रमुख बिपीन रावत यांनी पाचशे दहशतवादी भारतात घ्सखोरीच्या प्रयत्नात असल्याचं विधान केलं होतं त्या अनूषंगाने संरक्षणमंत्री बोलत होते दरम्यान राजनाथसिंह यांच्या उपस्थितीत आज जलावतरण झालेलं वराह हे संपूर्ण स्वदेशी बनावटीचं जहाज आहे समुद्रात तेल पसरणाऱ्या घटनांपासून बचाव करण्यासाठी या जहाजावर प्रदूषण नियंत्रण उपकरणंही लावण्यात आली आहेत पंजाब महाराष्ट्र सहकारी बँकेवर निर्बंध आल्यानं अडचणीत आलेल्या ग्राहकांना केंद्र सरकार सर्वोतोपरी मदत करेल असं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हटलं आहे ते आज दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते या प्रकरणा संबंधात अनेकांशी बोलणं झालं आहे त्यांना दिलासा देण्यासाठी सरकार याप्रश्नी लक्ष घालत आहे तसंच आवश्यक सर्व पावलं उचलणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली दरम्यान याआधी एका कार्यक्रमात सोन बाळगण्याबाबत जागृतीची गरज त्यांनी व्यक्त केली सोने हा भारतीयांसाठी भावनिक मृद्दा आहे मात्र अर्थव्यवस्थेत सोन्याच्या माध्यमातून पैसा खेळता राहिला हवा असं ते म्हणाले राज्य सहकारी बँक घोटाळ्या प्रकरणी राष्ट्रवादी कांग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सक्त वस्ली संचालनालयानं गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कांग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज राज्यभरात तीव्र आंदोलनं केली विविध सामाजिक संघटनांनी बारामती बंदचं आवाहन केलं तर पूणे नाशिक लासलगाव परळी इथं पक्ष कार्यकर्त्यांनी निर्दशनं केली मुंबईत सक्त वसुली संचालनालयाच्या कार्यालयावर राष्ट्रवादी य्वक कांग्रेसनं मोर्चा नेला पोलिसांनी काही पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं ठाण्यातही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक निदर्शनं करत होते सातारा जिल्ह्यात फलटण आणि रहिमपूर इथं बंद पुकारण्यात आला होता त्याला शंभर टक्के प्रतिसाद मिळाल्याचं आमच्या वार्ताहरानं केळवलं आहे ही कारवाई सूडब्द्वीनं झाल्याचा पवार यांचा आरोप म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळला आहे सक्तवसुली संचालनालय राष्ट्रवादी कांग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात करत असलेल्या कारवाईमागे राज्य सरकारचा कोणताही हात नाही असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे ते आज नवी मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते निवडण्का आल्या की सरकारवर सुडाचं राजकारण करत असल्याचं आरोप केलं जातात यात तथ्य नाही

त्यान्सारच ही कारवाई स्रू आहे आचं सरकार सूड बुद्वीनं वागणारं नाही असंही फडणवीस म्हणाले दरम्यान आपण चौकशीसाठी ई डी मध्ये हजर राहणार असून पूर्ण प्रक्रियेत सहकार्य करणार असल्याचं पवार यांनी म्ंबई इथं म्हटलं आहे कांदयाच्या दरात झालेली वाढ तात्पुरत्या स्वरुपाची असल्याचं केंद्रीय ग्राहकव्यवहार मंत्री रामविलास पासवान यांनी म्हटलं आहे महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशात झालेला पाऊस आणि पुरामुळे कांद्याची तात्पुरती कमतरता आहे असं ते म्हणाले

विदर्भातील अकराही जिल्ह्यात काळ्या पैश्याच्या बाबतील कार्यवाहीसाठी अकरा जलद कृती दलांची स्थापना करण्यात आली आहे प्रत्येक कृती दलात एक सहायक किंवा उप संचालक दर्जाचे अधिकारी तीन आयकर अधिकारी दोन आयकर निरीक्षक यांचा समावेश असेल

याचप्रमाणे नागपूर विमानतळावर एअर इंटेलिजन्स य्निट स्थापन करण्यात आले असून यातही केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलासोबत समन्वय साधून आयकर विभाग कार्यवाही करणार आहे तसंच रेल्वे स्थानकावर रेल्वे स्रक्षा दल आणि स्टॅटीक्स सर्विलन्स टीम्स्च्या माध्यमातून पोलीस दलाशी समन्वय साधला जाणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं मुक्त आणि पारदर्शक वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी तसंच निवडण्कीदरम्यान काळ्या पैश्याच्या वापर प्रतिबंधसाठी सामान्य नागरिकांनी प्ढाकार घेऊन काळा पैसा नकद सोने चांदी आणि इतर मुल्यवान वस्तुंची साठवण तसंच वितरण यांची माहिती संबंधित टोल फ्रि क्रमांक व्हाट्स अॅप वर प्राव्यासह पाठवावी असं आवाहन आयकर अन्वेषण विभाग नागपूरचे प्रधान संचालक जयराज काजला यांनी केलं सरकार माथाडी कामगारांच्या पाठीशी भक्कमपणे उभं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे

शिवसेना पक्ष प्रम्ख उध्दव ठाकरे माथाडी नेते नरेंद्र पाटील यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते मराठा आरक्षण लागू करून अण्णासाहेब पाटील यांना राज्य सरकारनं मानवंदना दिली असल्याचं म्ख्यमंत्री यावेळी म्हणाले महाराष्ट्रात प्लास्टिकवर बंदी असतानाही मोठ्या प्रमाणात साठा करून चिल्लर दुकानदारांना प्रविणाऱ्या नागप्रातील गांजाखेत येथील एका व्यापाऱ्याच्या गोदामावर गांधीबाग झोनअंतर्गत उपद्रव शोध पथकाने कारवाई केली

नागपूर महानगरपालिकेतर्फे प्लास्टिकमुक्त शहरचे आवाहन करण्यात आलेले आहे

नागपूर महानगरपालिका हद्दीत येणाऱ्या रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी ही मनपाचीच आहे या कर्तव्यात क्ठलीही कसूर खपवून घेणार नाही सध्या असलेले खड्डे एक आठवड्यापर्यंत ब्जवून त्याचा अहवाल द्या अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा मनपा आय्क्त अभिजीत बांगर यांनी अधिकाऱ्यांना दिला मनपा आय्क्तांनी शहरातील खड्ड्यांचा विषय गांभीर्याने घेत डॉ पंजाबराव देशम्ख स्मृती सभागृहात अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते इंचिऑन इथं खेळण्यात येत असलेल्या कोरिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे पी

सिंध् सायना नेहवाल आणि बी साईप्रणित आज पहिल्या फेरीतून बाद झाले पारूपल्ली कश्यप या एकमेव भारतीय खेळाडूचं स्पर्धेतलं आवाहन आता कायम आहे राज्याच्या अनेकभागात आज जोरदार पाऊस स्रू आहे सांगली जिल्ह्यात काल रात्रीपासून म्सळधार पाऊस स्रू आहे जिल्ह्यातल्या अनेक मार्गांवरचे पूल पाण्याखाली गेले असून वाहत्क विस्कळीत झाली आहे प्णे शहर परिसरातही पाऊस स्रू असल्याचं वृत्त आहे दरम्यान नागपूर शहरात देखील आज सकाळपासून चांगला पाऊस झाल्यानं उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे विधानसभा निवडण्कीचं बिग्ल वाजल्यानंतर आता राज्यात वातावरण तापू लागलं आहे राज्य सरकारच्या विकास कामांची माहिती देण्यासाठी भाजपाने राज्यात सात मिडीया सेंटर्स स्रू केली आहेत नांदेडच्या सेंटरचं उद्घाटन आज उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते झालं राज्यात भाजपाचे वारे वाहत असून माजी म्ख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी निवडणूक लढवू नये असा जाहीर सल्ला त्यांनी नंतर पत्रकार परिषदेत दिला चव्हाण यांनी नंतर निवदनाद्वारे त्याचा प्रतिवाद केला आहे केंद्रात आणि राज्यात भाजपाकडे सत्ता असताना ग्रामीण भागातला माणूस विकसापासून द्र राहिला पाच वर्ष मंत्रिपद उपभोगणाऱ्या पंकजा मुंडे निष्क्रिय ठरल्या असा आरोप राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांनी परळी इथं केला